भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाच्या तिसऱ्या नेतृत्व परिषदेत काल मोदी यांचं बीजभाषण झालं

आत्मनिर्भर भारत संकल्पना ही भारताचं द्य्यम बाजारपेठेतून जागतिक मूल्य साखळीच्या केंद्रस्थानी असलेल्या सक्रीय उत्पादन केंद्रात रुपांतर करण्याची प्रक्रिया असल्याचं मोदी म्हणाले जागतिक कल्याण हेचं आपलं उद्दिष्ट असल्याचं भारतानं वेळोवेळी दाखवून दिलं आहे कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे वेगळा विचार करताना मानव केंद्रित विकासाचा दृष्टीकोन बाळगणं आवश्यक आहे जागतिक पुरवठा साखळीचा विकास आर्थिक मूल्याच्या नव्हे तर विश्वासाच्या आधारावर करायला हवा हे जागतिक स्तरावर घटक ठरलेल्या महामारीच्या संकटानं दाखवून दिलं असही मोदी म्हणाले भारतात सार्वजनिक तसंच खासगी क्षेत्रात ग्ंतवण्कीसाठी अनेक संधी असून देशात आता कोळसा खाणकाम संरक्षण रेल्वे अवकाश आणि अणुउर्जा ही क्षेत्रही खुली केली असल्याचं ते म्हणाले

त्यांनी काल रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोइगू यांची मॉस्को इथं भेट घेतली शांघाय सहकार्य परिषदेतील सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची आज दुपारी बैठक असून त्या पार्श्वभूमीवर काल ही भेट झाली विशिष्ट शस्त्र खरेदीची भारताची गरज रशियानं वेळेवर पूर्ण केल्याबद्दल राजनाथसिंह यांनी रशियाचे आभार मानले काल झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली

या जलमार्गामुळं त्रिपुरा प्रथमच भारताच्या राष्ट्रीय जलमार्गाना बांगलादेशच्या माध्यमातून जोडला जात असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितल या मार्गाची चाचणी म्हणून बांगलादेशमधील दौडकंडी इथ्रन फेरी निघाली असून ती आज त्रिपुरातील सोनामुरा इथं पोचणार आहे

रेल्वे रेल्वेमार्गांच्या सुरक्षा क्षेत्रामध्ये झालेली अतिक्रमणे तीन महिन्यांमध्ये दूर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल रेल्वे विभागाला दिला आहे या क्षेत्रामध्ये असलेल्या झोपड्या टप्प्याटप्प्यानं हटवण्यासाठी आराखडा तयार करावा अशी सूचना करतानाच झोपड्या हटविण्याच्या प्रक्रियेत इतर कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं

एनआरसी राष्ट्रीय नागरिक नोंदप्स्तिकेचा फेरतपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडं परवानगी मागितली असल्याचं आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल आकाशवाणीला सांगितलं सर्व भारतीयांची नावं या यादीत समाविष्ट असणं आवश्यक असून बेकायदा राहणाऱ्या लोकांची नावं यादीतून काढून टाकायला हवीत असं सोनोवाल म्हणाले न्यायालयानं परवानगी दिल्यावर त्रुटीविरहीत यादी प्रसिद्ध करणं सोयीचं जाईल असं सोनोवाल म्हणाले जयशंकर विदेशी विद्यार्थ्यांच हित लक्षात घेऊन टाळेबंदीमूळं अडकून पडलेल्यांना मायदेशी पाठवण्याची सुविधा निर्माण करावी असं आवाहन भारतानं इतर देशांना केलं आहे जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची काल दुर दृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली त्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर बोलत होते

हे निर्बंध म्हणजे न्यायपालिकेवरील हल्ला असून न्याय स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत असं फ्रान्सनं म्हटलं आहे अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांविरोधात तपासणी करत असल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पिओ यांनी हेग इथल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातील वकिलावर आणि त्यांच्या मुख्य सहकाऱ्यावर निर्बंध जारी केले आहेत भारत चीन सीमेवर निर्माण झालेला तणाव दूर करून तिथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीननं जलद गतीनं आणि गांभीर्यानं कार्यवाही करावी असं भारतानं चीनला ठणकावून सांगितलं आहे

भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखमधील पेन्गोंग झील परिसरात प्रत्यक्ष ताबारेषेवर चिनी सैन्यानं केलेल्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं नुकताच हाणून पडला होता त्या पार्श्वभूमीवर नरवणे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे तिथे पोहोचताच नरवणे यांनी काल सकाळी लेह इथं लष्कराच्या चौक्यांना भेट दिली

बिपिन रावत भारताला आपल्या सीमांवर शांतता हवी आहे असं सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांनी काल अमेरिका भारत धोरणात्मक आणि भागीदारी मंचाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं चीननं चिथावणीखोर कृत्य केलं तरी भारतानं त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना अशी कृत्यं करण्यापासून रोखण्यासाठी योग्य मार्गानंच पावलं उचलल्याचं रावत यांनी स्पष्ट केलं

जुलैच्या पहिल्या आठवड्यात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या चौपट असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे

मध्य प्रदेश संग्रहालय मध्य प्रदेश सरकारनं आजपासून राज्यातील संग्रहालय आणि राज्य संरक्षित स्मारकं पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर हा निर्णय घेतला असल्याचं सरकारनं सांगितलं

युएस ओपन भारताचा टेनिसपटू सुमित नागल युएस ओपन टेनिस स्पर्धेतून बाहेर पडला आहे

सुमितनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅन याचा पराभव केला होता बिहार पथक बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या सहा सदस्यांच्या केंद्रीय पथकानं काल राज्यातील प्रग्रस्त भागाची पाहणी केली पथकाच्या तीन गटांनी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या दरभंगा मुझफ्फरपूर आणि गोपालगंज या जिल्ह्यांना भेट देऊन तिथल्या पूर परिस्थितीची आणि झालेल्या नुकसानीची पाहणी केली हे पथक आज बिहारचे मुख्य सचिव आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या अधिकाऱ्यांशी परिस्थितीबाबत विचारविनिमय करणार असून त्यानंतर दिल्लीत पोहोचल्यावर आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे

नमस्कार